धन्वंतरी आणि धान्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांची पूजा करण्याचा आजचा दिवस त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सलग चौथ्या आठवड्यात घसरण झाली आहे अमेरिकेनं अलिकडेच आठ देशांना इराण संबंधी निर्बंधांतून तात्पुरती सूट दिल्यामुळे पुरवठा वाढण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे

गेल्या दोन महिन्यात जागतिक स्तरावर तेलाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्याचा प्रभाव कच्च्या तेलाच्या किमतीवर दिसून येत आहे

बैंका धातू आणि वाहन क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांची प्रामुख्याने विक्री होत आहे

केरळमध्ये सबरीमाला इथलं अय्यप्पा मंदिर आज महापुजेसाठी उघडण्यात येणार असुन त्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तत्तित करण्यात आला आहे

सबरीमाला आणि परिसरात जमावबंदी आदेश उद्यापर्यंत लागू राहतील

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर काल झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव केला

कुलदीप यादवन सर्वाधिक तीन गडी बादी केले त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं मलिकेतला दुसरा सामना उद्या लखनौ इथं तर तिसरा सामना येत्या रविवारी चेन्नई इथं खेळला जाणार आहे द्वितीय मानांकित नोवाक जोकोविचचा पराभव करुन करन साचानोव्हनं पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं

निकोलम डेविडेन्कोनंतर मास्टर्स स्पर्धा जिंकणार खाचानोव्ह हा पहिला रशियन टेनिसपट् आहे जर्मनीत झालेल्या सार्लोर्लक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या शुभंकर डे यानं पटकावलं आहे